यानिमित्तानं योगाचे फायदे सांगितले जात आहेत

योग हा आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ ठरावा यादृष्टीनं गेल्या पाच वर्षात सरकारनं योगाची सांगड आरोग्याशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते बदलत्या काळात तंदुरुस्ती आणि आजारांपासून संरक्षणावर भर देणं आवश्यक ठरलं आहे योग म्हणजे शिस्त आणि सर्मपण असून त्याचं पालन आयुष्यभर केलं पाहिजे शहरांपासून खेड्या पाड्यांपर्यंत योग पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मोदी यांनी केलं योगाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल दिले जाणारे यंदाचे प्रधानमंत्री पुरस्कार जाहीर झाले आहेत गुजरातमधल्या लाईफ मिशनचे स्वामी राजर्षी मुनी इटलीच्या एंटोनिएटा रोझ्झी मुंगेर इथलं बिहार स्कूल ऑफ योग आणि जपान योग निकेतन हे यावेळच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत आयुष मंत्रालयानं काल ही घोषणा केली आज संपूर्ण देशभरात योगदिनानिमित्त वेगवेगळया कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं चीन नेपाळ आणि श्रीलंकेतही योगदिनाचं औचित्य साधत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला योग शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं केली नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही योगासनं केली सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला नौसेनेच्या पश्चिम केंद्रातर्फे निवृत्त विमानवाहू जहाज आयएनएस विराट वर नौसेनेचे अधिकारी आणि त्यांच्या कूट्रंबियांनी योगाभ्यास केला

नौसेनेच्या सर्व केंद्रीय शाळांमधे योगदिन साजरा करण्यात आला यवतमाळ जालना नवी मुंबईसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मान्यवरांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे ते आज विधीमंडळ परिसरात बातमीदारांशी बोलत होते

ही बाब पुराव्यानिशी आपण सभागृहासमोर मांडली असं मुंडे यावेळी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या नक्षलहल्ल्याप्रकरणी राज्य सरकारनं पोलिस उप अधिक्षक शक्तिग्रा काळे यांना निलंबित केलं आहे एक मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात पंधरा पोलिस शहीद झाले होते पोलिस उपाधिक्षक काळे यांनी त्यावेळी योग्य नियमांचं पालन न केल्यामुळं त्यांना निलंबित केलं असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली रायगड जिल्हयातल्या पेण खालापूर खोपोली तसंच अलिबागच्या काही भागाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयाचं रायगड जिल्हयातल्या नागरिकांनी जोरदार स्वागत केलं आहे मुंबईच्या जवळ असताना देखील रायगड जिल्हयाचा म्हणावा तसा विकास झाला नाही मात्र जिल्हयाचा उत्तर भाग आता एमएमआरडीएमध्ये समाविष्ट केला जात असल्यानं जिल्हयाच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार आहे आषाढी वारीच्या कालावधीत पाणी पुरवठा स्वच्छता परिवहन आणि सुरक्षिततेवर भर द्या अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ

त्यानंतर त्यांनी विड्ठल मंदिरात जाऊनही पाहणी केली यानंतर झालेल्या आढावा बर्क्कीत त्यांनी या सूचना दिल्या

ही माहिती महासंघाचे सल्लागार ग

कुलथे यांनी कोकण भवन इथं आज झालेल्या बळकीत दिली सातारा जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ असलेल्या खटाव तालुक्याच्या पूर्व भागात काल उशिरा तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला त्यामुळे नवीन जलसंधारणाची कामं बऱ्याच अंशी पाण्यानं भरली आहेत पावसामुळं या गावांमधले नदी नाले भरून वाहताना दिसत आहेत तर नव्यानच झालेली पाणी फाउंडेशनची कामं काही ठिकाणी वाहून गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे